यानंतर हे चक्रीवादळ ओमानच्या दिशेने निघून जाईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे सिंधुदर्ग जिल्ह्यात अतिशय जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे

समुद्र खवळलेला राहील त्यामुळे कोकण किनारपट्टीवर मासेमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे

गोवा सरकारनं क्यार चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जोरदार पाऊस आणि वाऱ्यांचा इशारा दिला आहे गोवा विद्यापीठाने काल आणि आज नियोजित सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत कर्नाटकच्या उड्पी दक्षिण आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा देण्यात आला आहे

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कृषि विभाग आणि आत्मा अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरीतल्या महात्मा फुले कुषि विद्यापीठात आयोजित किसान आधार संमेलनात ते बोलत होते प्रदर्शन पशुप्रदर्शन पीक प्रात्यक्षिके असे विविध कार्यक्रम या संमेलनात होत आहेत कृषि परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने यांनी राज्यातल्या चारही कृषि विद्यापीठांच्या वेगवेगळ्या पिकांवरील संशोधनावर आधारीत पुढील पाच वर्षाचा आराखडा तयार केल्याचं सांगितलं सरकार हालचाली राज्य विधानसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाल्यानंतर बहुमत मिळवणाऱ्या भाजप शिवसेना महायुतीच्या सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू आहेत राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेशी हातमिळवणी करण्याची शक्यता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी काल स्पष्टपणे फेटाळली आहे त्यामळे राज्यात पन्हा भाजप सेना यतीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आणखी बळावली आहे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेशी हातमिळवणी करण्याची पक्षाची कुठलीही रणनीती किंवा प्रस्ताव नसल्याचं स्पष्ट केलं राज्यातील जनतेनं काँप्रेसला जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका निभावण्याच्या बाजूने कौल दिला असल्याचंही थोरात यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपला पक्ष शिवसेनेबरोबर जाणार नसल्याचं किवा सेनेसोबत आघाडी करण्याचा विचार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे

तर राज्यातील काँप्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नवी दिल्ली इथं पक्षश्रेष्ठींसोबत राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत त्यांच्याशी चर्चा केली

हरयाना लोकहित पार्टीचे नेते गोपाल कांडा यांनी भाजपाला आपला बिनशर्त पाठिंबा असल्याचं जाहीर केला आहे जननायक जनता पार्टीचे नेते दृष्यंत चौटाला यांनी भाजपा किंवा काँप्रेस यापंकी कूठल्याही पक्षासोबत जाण्याची आपली तयारी आहे आपल्या पक्षाच्या किमान समान कार्यक्रमास सहमती दाखवेल त्या पक्षाला आपला पाठिंबा राहील असं सांगितलं आहे

आयुर्वेद दिन नवी मंबई नवी मुंबईतल्या कोकेण भवन इथल्या विभागीय आयुर्वेद कार्यालयात काल राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला धनत्रयोदशी म्हणजेच धन्वंतरी जयंतीचं औचित्य साधून आयुर्वेदीय उपचार पध्दतीचा प्रचार प्रसार व्हावा या साठी हा दिन साजरा केला गेला या दिवसाचं या वर्षीचं घोषवाक्य निरामय चिरजीवनासाठी आयूर्वेद हे होतं पूण्यातल्या क्षेत्रिय आयूर्वेदीय मोलिक अनुसंधान संस्थान तसंच अन्य वैद्यकीय संस्थांमध्येही चौथा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला नागरिकांच्या दीर्घायुष्यासाठी आयोजित वॉक फॉर आयुर्वेद मध्ये शाळा महाविद्यालय सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी अशा एकंदर दोनशे जणांनी सहभाग नोंदवला या वेळी आयुर्वेदीय वनस्पतींचे प्रदर्शन आणि मोफत वाटप करण्यात आलं तज्ज्ञ मान्यवरांनी आपले विचार मांडले

दीपावली शभेच्छा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत दीपावलीचा प्रकाशोत्सव सर्व लोकांच्या जीवनात आनंद आणि सुख शांती घेऊन येवो हा सण साजरा करताना गरीब उपेक्षित आणि निराधार लोकांच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करुया असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

त्यासाठी विभागीय रेल्वेव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला अमरावती जल प्रदर्शन अमरावती जलसंवर्धनाबाबत संदेश देणारे फलक तसंच जलशक्ती अभियानाची माहिती असलेल्या विविध चित्रांचा समावेश असणाऱ्या जलदुत या फिरत्या प्रदर्शनाला अमरावती जिल्ह्यातल्या चांदूर बाजार आणि अचलप्र भागात काल चांगला प्रतिसाद मिळाला केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं या भागात जलशक्ती अभियानातील जलदूत जलसंवर्धन या फिरत्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं सुमारे चार हजार शालेय विद्यार्थ्यांना या वेळी जल प्रतिज्ञा देण्यात आली मिरची कोठडी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्ची याची सध्या काळ्या पैशासंदर्भात चौकशी सुरू आहे त्या तपासाअंतर्गत ताब्यात घेण्यात आलेल्या एका महिलेला काल न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली रिंकू देशपांडे असं या महिलेचं नाव असून बनावट कागदपत्रं तयार केल्याच्या आरोपाखाली ईडीनं तिला नुकतीच अटक केली होती फ्रेंच ओपन पॅरिसमध्ये सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू उपान्त्यपूर्व फेरीत पराभूत झाल्या पुरुष द्हेरीची जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज उपांत्य फेरीत पोहोचले आहेत

आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी पाठवलेल्या बातम्यांनुसार सणाच्या उत्साहावर नक्कीच पावसाचं पाणी पडताना दिसत आहे कूठे हा पाऊस दिलासा देतोय तर कूठे शेतीसाठी नुकसानकारक ठरत आहे

जालना शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या संत गाडगेबाबा जलाशयाच्या पाणीपातळीत सतरा फुटांपर्यंत वाढ झाली आहे जिल्ह्यात मागील सहा वर्षानंतर यावर्षी पावसानं प्रथमच वार्षिक सरासरी ओलांडली असून कायम दुष्काळी भाग असलेल्या जालना जिल्ह्याला या दमदार पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे

दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे हातावर पोट असणाऱ्या सर्व कष्टकरी वर्गाचं मोठं नुकसान होत आहे पावसाचा जोर कायम असल्यामुळे खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे बीड पाऊस बीड जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसान वडवणी तालुक्यातील चिंचवण इथं एका घराची भिंतखचून अंगावर पडल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक महिला आणि दोन मुल या घटनेत गंभीर जखमी झाले या घटनेतील जखमींना उपचारासाठी बीड इथल्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे परभणी पाऊस परभणी आणि पालम परीसरात काल रात्री सुमारे एक ते दिड तास जोरदार पाऊस झाला त्या नंतरही पावसाची रिपरिप सुरूच आहे

जायकवाडी औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी नदीवरच्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे